टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय प्रुष आणि महिला हॉकी संघ पात्र

परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विजय सिंग ठाकूर यांनी आज बँकॉक इथं वार्ताहरांना ही माहिती दिली भारत असियान शिखर परिषदेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाच्या समस्येचा मुद्दा उपस्थित केला आणि या देशांच्या शांतता आणि स्थैर्याला हा धोका असल्याचं सांगितलं असियान देशांच्या नेत्यांनीही प्रधानमंत्र्याच्या मताचं समर्थन केलं आणि सामरिक सहकार्याबाबत सहमती व्यक्त केली भारत प्रशांत क्षेत्रामध्ये भारत आणि असियान देशांनी एकत्र काम करायचा निर्णय घेतला आहे असं ठाकूर यांनी सांगितलं प्रधानमंत्री मोदी यांनी थायलंडचे प्रधानमंत्री प्रय्त ओ चान आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विदोदो यांची भेट घेतली संरक्षण उदयोग क्षेत्रातल्या संधींची चाचपणी करण्याबाबत आणि या क्षेत्रातल्या सहकार्याबाबत भारत आणि थायलंड यांनी सहमती व्यक्त केली दोन्ही देशांमधली प्रत्यक्ष आणि डिजिटल दळणवळण प्रणाली स्धारण्याच्या उपायांबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली दोन्ही देशांदरम्यान हवाई सेवेत होत असलेल्या स्धारणांबाबत आणि बँकॉक आणि ग्वाहाटी दरम्यान स्रु झालेल्या थेट विमानसेवेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं भारत आणि इंडोनेशिया यांनी भारत प्रशांत क्षेत्रात सागरी क्षेत्रातल्या सहकार्याबाबतचं सामाईक उद्दिष्ट साध्य करता यावं याकरता शांतता स्रक्षा आणि समृद्धीसाठी एकत्र काम करण्याची वचनबद्धता व्यक्त केली अशी माहिती ठाकूर यांनी दिली वैद्यकीय स्वयंचलित वाहनं आणि कृषी उत्पादनांसह भारतीय उत्पादनांना आपल्या बाजारपेठा आणखी जास्त प्रमाणात ख्ल्या करून देण्याची गरज मोदी यांनी अधोरेखित केली इंडोनेशियन कंपन्यांना भारतामध्ये गुंतवणूक करण्याचं निमंत्रण प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिलं

दोन्ही देशांमधल्या संबंधांमध्ये होत असलेल्या प्रगतीचा दोन्ही नेत्यांनी यावेळी आढावा घेतला वरचेवर होत असलेल्या उच्चस्तरीय बैठकांम्ळे दोन्ही देशातले संबंध दृढ झाल्याचं मत दोन्ही नेत्यांनी यावेळी व्यक्त केलं

दोन्ही देशांमधला संपर्क वाढवण्याच्या विविध पर्यायांवर प्रधानमंत्री मोदी आणि थायलंडचे प्रधानमंत्री प्रयुत यांनी चर्चा केली भारताचं अॅक्ट इस्ट धोरण हे त्याच्या इंडो पॅसेफिक दृष्टीकोनातला महत्वाचा घटक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

आसियानसह सहचर्य हा भारताच्या एक्ट इस्ट धोरणातला मौलिक भाग आहे आणि याप्ढेही राहील असंही ते म्हणाले एकात्मिक संघटित आणि आर्थिकृष्टया विकसनशील आसियान भारताच्या मूलभूत हिताचा आहे असंही ते म्हणाले थायलंडमधल्या उद्योजकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतात ग्ंतवणूक करायचं आवाहन केलं आहे ते बॅकॉक इथं अदित्य बिर्ला समूहाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात बोलत होते भारतीय अर्थव्यवस्था ग्ंतवणूकीसाठी जगात सर्वात आकर्षक असून भारतानं पारंपारिक नोकरशाहीची कास सोडत लक्षणीय परिवर्तनाच्या दिशेनं झेप घेतली आहे असं ते म्हणाले आपल्या सरकारनं करप्रणालीत महत्वपूर्ण काम केलं असून भारतात सर्वांना अन्कूल कर व्यवस्था असल्याचं त्यांनी सांगितलं जागतिक बॅकेच्या अहवालानुसार देशात गेल्या पाच वर्षात व्यापारस्लभता वाढीला लागल्याचं त्यांनी नमूद केलं भारत पाच लाख कोटी अमेरिकी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेला गवसणी घालायच्या आपल्या स्वप्नांचा मागोवा घेत असल्याचं मोदी यांनी सांगितलं प्रधानमंत्र्यांनी जागतिक पटलावर भारताला वेगळीच उंची मिळवून दिल्याचं आदित्य बिर्ला सम्हाचे अध्यक्ष क्मार मंगलम बिर्ला यांनी म्हटलं आहे स्टार्ट अप उद्योगधंद्यांमधे अमेरिका आणि चीन नंतर भारत सर्वात मोठा देश असल्याचं बिर्ला यांनी सांगितलं राजधानी दिल्लीच्या हवेतील प्रद्षणाची पातळी आज आणखी वाढली असून येते दोन ते तीन दिवस त्यात सुधारणा होण्याची शक्यता नाही पावसामुळे दिल्लीत आज ध्कं पडल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं दरम्यान वाहनांम्ळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्लीमध्ये उद्यापासून वाहनांसाठी सम विषम क्रमांकाचा नियम लागू करण्याची सरकारची योजना आहे

गोव्याचे नवे राज्यपाल सत्यपाल मालिक यांनी आज पणजी मधल्या दोना पावला इथं राजभवनात पदाची शपथ घेतली मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्राजोग यांनी मालिक यांना पदाची शपथ दिली या शपथविधी समारंभात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ

शैक्षणिक संस्थानी आपल्या विद्यार्थ्यांना गाव पातळीवर पाठवून लोकांचं राहणीमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत असं ते म्हणाले विद्यार्थ्यांनी स्वच्छता आरोग्य लसीकरण शिक्षण आणि पोषक आहार या बाबींच्या वाढीसाठी लोकांबरोबर काम करावं असं ते म्हणाले

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मेघालय दौ याची सुरुवात आज शिलाँग इथून झाली राष्ट्रपर्तीच्या या पहिल्याच मेघालय भेटीत ते उद्या इशान्य पर्वतीय विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहणार आहेत

महाराष्ट्रात विधानसभा निवडण्कांचे निकाल जाहीर होऊन दहा दिवस होत आले तरी नव्या सरकारच्या स्थापनेबाबतचा तिढा अद्याप कायम आहे नव्या सरकारची स्थापना लवकरात लवकर झाली पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे ते आज अकोला इथं बातमीदारांशी बोलत होते अवकाळी पावसाम्ळे पिकांचं न्कसान झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे आणि काळजीवाह सरकारला निर्णय घेण्यात काही मर्यादा असतात त्यामुळे हे प्रश्न सोडवण्यासाठी नवं सरकार लवकरच स्थापन केलं जाईल असं ते म्हणाले राज्यात सता स्थापनेसाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु असून मूख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते शिवसेना अध्यक्ष उदधव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत पोचले असून सतेचं गणित जुळून आल्यावर माध्यमांसमोर मांडू असं त्यांनी सांगितलं शिवसेना आणि भाजपामधे आता केवळ मुख्यमंत्रीपदावरच चर्चा होईल अशी भूमिका शिवसेनेनं घेतली असल्याचं ते म्हणाले

अरबी सम्द्रातलं महा हे चक्री वादळ आज वेरावळ बंदर आणि ग्जरातच्या किनारपट्टीच्या नैऋत्येकडे सरकलं

शुक्रवारी इटलीच्या सीमेजवळ वाहनांची तपासणी करताना हे प्रवासी आढळल्याचं फ्रान्सच्या वकिलांनी सांगितलं आहे